पुण्याच्या विशेष न्यायालयानं काल तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता या प्रकरणात तेलतूंबडे यांचा सहभाग असल्याचे पूरेसे पूरावे चौकशी अधिकाऱ्याकडे असल्याचं मत अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर वदने यांनी व्यक्त केलं होतं

पणन विभागाकडून बदलत्या कायद्याला अनुसरून व्यापाऱ्यांनी एपीएमसी मधील समस्या जाणून घेण्याची मागणी पणन मंत्र्यांना केली होती या पार्श्वभूमीवर पणन आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसराची पाहणी केली यावेळी व्यापारी आणि माथाडी कामगारांना येणाऱ्या समस्या त्यांनी जाणून धेतल्या भाजीपाला नियमन मुक्त करणे तसंच इतर अनेक नवीन कायद्यांना असलेल्या विरोधावर बोलताना त्यांनी केंद्र शासनाशी बोलून याबाबत निर्णय घेण्याचे सुतोवाच केलं मार्केट आवारात निर्यातीच्या समस्या आणि नेहमीच्या समस्यांचा आढावा घेताना त्यांनी संपूर्ण परिसर पाहणी केली फळ मार्केट आवारात देखील त्यांनी समस्या जाणून घेतल्या पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तलासरी भागाला काल भूकंपाचे सौम्य धक्के बसले या धक्क्यांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं इथं राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक पोचलं असून त्यांनी आपली कार्यवाही सुरु केली आहे सध्या विविध प्रकारच्या चाचण्या घेणं आणि धुंदलवाडी गावात तंबू उभारण्याचं काम सुरु आहे बीडचे अप्पर जिल्हाधिकारी बी

कांबळे यांना पाच लाख रूपयांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे एका कर्मचा याचा विभागीय चौकशी अहवाल हवा तसा देण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी त्यांनी केली होती त्यांना बीड इथल्या शासकीय निवासस्थानी आज पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं

या दरम्यान चर्चगेट ते दादर दरम्यान एकही लोकल धावणार नाही अंघेरी बोरिवली भाईदर वसई विरार या स्थानकातून चर्चगेटच्या दिशेनं येणाऱ्या गाड्या प्रभादेवी रेल्वे स्थानकापर्यंत चालवण्यात येतील अशी माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे

याबाबत लवकरच निर्णय होईल असा विश्वासही सावरा यांनी व्यक्त् केला आहे लातूर इथल्या दयानंद शिक्षण संस्था आणि लातूर एज्यूकेशन सोसायटीचे संस्थापक सदस्य डॉ

विपीनचंद्र चामले हे लातूर नगर पालिकेचे सदस्य होते दयानंद शिक्षण संस्था आणि लातूर एज्यूकेशन सोसायटीच्या उभारणीतही त्यांचं योगदान होतं कोलकाता इथं सुरू असलेल्या डेव्हिस चषक जागतिक गटाच्या पात्रता फेरीत आज रोहन बोपण्णा आणि दिविज शरण या जोडीची इटलीच्या मार्को सेकिनाटो आणि सिमॉन बोलेली या जोडीशी लढत होणार आहे पात्रता फेरीतलं आव्हान टिकवण्यासाठी ही लढत जिंकणं भारता करता आवश्यक आहे

देशातल्या निवडणुकांमध्ये मतदानासाठी मतपत्रिकांचा वापर करण्याची जुनी पद्धत सुरू करण्याची शक्यता मुख्य निवडणुक आयुक्त सुनील अरोरा यांनी फेटाळून लावली आहे आगामी सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात कोलकाता इथं राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांशी दोन दिवस चर्चा केल्यानंतर ते काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते येत्या दोन दिवसात राज्यभरात हवामान कोरडं राहिल असा हवामान खात्याचा अंदाज आहे याकाळात पालघर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात हवामान प्रामुख्यानं स्वच्छ सुर्यप्रकाशित राहण्याची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली आहे